त्यानुसार जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन नवे केंद्रशासित प्रदेश तयार झाले आहेत जम्मू काश्मीर आरक्षण सुधारणा विधेयकही राज्यसभेत आवाजी मतदानानं मंजूर झालं

केंद्र सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला हा निर्णय घेऊन भाजपाने राज्यघटनेची हत्या केली आहे अशा शब्दात काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी या निर्णयावर टीका केली सपा बसपा आप बी जे डी असमगण परिषद वाय एस आर कॉप्रेस अण्णा द्रमुक या पक्षांनी मात्र सरकारच्या या निर्णयाला पाठींबा दिला यावर दिवसभर चर्चा झाल्यानंतर अमित शहा यांनी या चर्चेला उत्तर दिलं जम्मू काश्मीर च्या संदर्भात मतपेटीच्या राजकारणापलीकडे जाऊन निर्णय घेण्याची आवश्यकता होती आणि केंद्र सरकारनं ती दाखवली असं सांगून येत्या पाच वर्षात काश्मीर हे देशातलं एक विकसित राज्य बनवून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जम्मू काश्मीर कायमस्वरुपी केंद्रशासित प्रदेश राहणार नाही तिथली परिस्थिती निवळली की जम्मू काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देऊ असं शाह म्हणाले आज लोकसभेत या विधेयकावर चर्चा होणार आहे दरम्यान या निर्णयानंतर देशभरात अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला तर काही ठिकाणी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला कॉप्रेस आणि तृणमूल कॉप्रेसच्या अनेक नेत्यांनी या निर्णयावर टीका केली तर हा अत्यंत धाडसी निर्णय असून देशहितासाठी आवश्यक होता असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हटलं आहे ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी अरुण जेटली सुषमा स्वराज यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनीही मिठाई वाटून या निर्णयाचं स्वागत केलं तसंच हा ऐतिहासिक दिवस असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे राज्यातल्या भाजपाच्या विविध कार्यालयांत कार्यकर्त्यांनी फटके वाजवून या निर्णयाचं स्वागत केलं तर जम्मू काश्मीरबाबत इतका महत्त्वाचा निर्णय घेताना तिथल्या जनतेला आणि नेत्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे थोरात केंद्र सरकार देशाच्या राज्यघटनेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जालन्यात बोलताना केली दरम्यान या निर्णयानंतर जम्मू काश्मीरसह देशातल्या सर्व संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे याबाबत गृह मंत्रालयानं एक निवेदन जारी केलं असून जनतेनं अफवांना बळी पडू नये असं आवाहन मंत्रालयानं केलं आहे लोकसभा लोकसभेत काल तृतीय पंथीयांच्या हक्कांचं संरक्षण करणारं सुधारणा विधेयक तसंच सरोगसी संदर्भातलं विधेयक मंजूर करण्यात आलं नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई शहराध्यक्षपदी नवाब मलिक यांची नेमणूक करण्यात आली आहे अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल मुंबईत केली माजी शहराध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ही जागा रिक्त होती यापूर्वी मलिक पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून काम पाहत होते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पूणे केंद्रावरून देण्यात येत आहेत

धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत अशी माहिती पुणे विभागाचे महसूल आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली दरम्यान गेले काही दिवस सुरु असलेल्या पावसानं पुण्यातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून पुणे शहराला पाणपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील सर्व धरणं पूर्ण भरला आहेत

नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचे टक्कर मोबाईल टॉयलेट स्वच्छता सेवक मोबाईल व्हान किटकनाशक फवारणी आरोग्य सुविधा याच बरोबर जेवणाची सुविधा करण्यात आली आहे

जिल्ह्यातील पूरपरिस्थितीवर प्रशासनाचं लक्ष असून आपत्ती नियंत्रण यंत्रणा सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं

सातारा लोणंद जुना सातारा पुणे तारगाव नांदगाव रोड पाटण मुळगाव कराड तांबवे आदी रस्ते पुरामुळे बंद झाले आहेत

पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात काल सलग चौथ्या दिवशीही अतिवृष्टी आणि प्रस्थिती कायम होती जगबूडी वाशिष्ठी शास्त्री बावनदी काजळी अर्जूना आणि कोदवली या प्रमुख नद्या अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत

पाऊस नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर आणि इगतपूरी इथं पावसाचा जोर ओसरल्यानं धरणांमधून पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे

दरम्यान काल रात्री नाशिक शहरातील पाच वाडे कोसळले त्यात कोणीही राहत नसल्यानं जीवित हानी झाली नाही जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील उंबरमाळ गावालगत असलेल्या डोंगराला काल संध्याकाळी मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचं आढळून आल्यानं ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील माळमाथा काटवान परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पांझरा बुराई नद्यांना मोठा पूर आला आहे

नागनाथ कोत्तापल्ले यांना विखे पाटील सेवा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं त्याचं स्वरूप आहे किरण गुरव राजकुमार तांगडे यांचाही पुरस्कारार्थीमध्ये समावेश आहे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ रावसाहेब कसबे यांनी काल अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत हे पुरस्कार जाहीर केले

सोमवार काल पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त राज्यातल्या सर्वच ज्योर्तिलिंगाच्या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती नागपंचमी सांगली जिल्ह्यात शिराळा इथं नागपंचमीचा उत्सवही काल हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला अनेकवर्षे जिवंत नागाच्या पूजेची परपंरा असणाऱ्या शिराळ्यात न्यालयाच्या आदेशाचं पालन म्हणून जिवंत नागाऐवजी नाग प्रतिमेचं पूजन करण्यात आलं क्रिकेट भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज गियाना इथं आज वीस षटकांचा तिसरा सामना खेळला जाणार आहे तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिले दोन सामने भारतानं जिंकले आहेत हवामान आज नाशिक कोल्हापूर आणि सातारा ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर राज्यातील इतर भागांत येत्या गुरुवारपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे

धरणातल पाणी सोडल्यानं पुण्यात पूरस्थिती